त्यांच्यापैकी अनेकांना धुरामुळे गुदमरण्याचा त्रास होत असून त्यांना राममनोहर लोहिया जयप्रकाश नारायण आणि हिंदूराव रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे तसंच जखमी झालेल्यांना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या भयानक घटनेमुळे आपल्याला धक्का बसला असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आवश्यक ती सर्व मदत तातडीनं देण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे घटनास्थळी तातडीनं मदत पुरवण्यात आली असल्याचं तसंच या घटनेबद्दल तीव्र दुःख झाल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं असून जखमींना बरं वाटण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या दुर्घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश दिल्ली राज्यसरकारनं दिले असून येत्या सात दिवसात अहवाल मागवला आहे तसंच मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी घटनास्थळाल भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनीही घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे प्रथमदर्शनी हा अपघात शॉर्टसर्किटमुळे झाला असून धुरामुळे ब्रास कोंडल्यानं लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं ज्या घराला आग लागली त्या घरमालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली

खुर्दा जिल्ह्यातल्या बौरुनेई इथं हे स्मारक उभारण्यात येणार आहे

कार्यक्रमाला ओदिशाचे राज्यपाल गणेश लाल मुख्यमंत्री नवीन पटनाईक आंध्रप्रदेशचे गर्व्हनर बिस्वा भूषण हरीचंदन केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत काल ते वैज्ञानिकांशी बोलत हेते वैज्ञानिकांनी यावेळी विविध विषयांवर सादरीकरण केलं यात कृषी जेव तंत्रज्ञान तसंच नैसगिंक स्रोतांचा शोध घेण्यासाठी स्वच्छ उर्जा सामुग्री आणि उपकरणं अशा विविध विषयांचा समावेश होता हवामानबदल गणिती वित्तीय संशोधन यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर वैज्ञानिकांनी सादरीकरण केलं प्रधानमंत्र्यांनी वैज्ञानिकांच्या सादरीकरणाबद्दल त्यांची प्रशंसा केली त्यापूर्वी मोदी यांनी संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्याशी आणि संशोधकांशी संवाद साधला देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं सुसूत्रीकरण करण्यावरोबरच वेर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नवी दिल्लीत काल त्या एका समारंभात बोलत होत्या काही करसवलती काढून घेऊन करपद्धती अधिक सुटसुटीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे सरकारनं यादृष्टीनं विविध उपाययोजना केल्या असं सांगून त्या म्हणाल्या की करवसुलीत कोणत्याही प्रकारची जोरजबरदस्ती होणार नाही देशभरात मालाला मागणी वाढावी यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी गेल्या दोन महिन्यात पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली कराचे दर वस्तू आणि सेवा कर परिषद ठरवेल असं त्यांनी स्पष्ट केलं

दलाल आणि व्यापा यांकडून होत असलेल्या कथित कर चोरीप्रकरणी प्राप्तीकर विभागानं ही कारवाई केली मुंबई कोलकाता कानपुर दिल्ली नोएडासहीत हैद्राबाद तसंच अनेक ठिकाणी छापे घालण्यात आल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहे या छाप्यांमधून शेअर दलाल आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबतची संपूर्ण कार्यपद्धतीच समोर आली आहे त्यानुसार मुंबई शेअर बाजारातील भांडवली नफ्यासंदर्भातला आर्थिक गैरव्यवहारदेखील उघड झाला आहे

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग तसंच स्मृती इराणी आज विविध मतदारसंघांमध्ये सभा घेणार आहेत झारखंडमुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन झारखंड विकास मोर्चाचे प्रमुख बाबुलाल मरांडी आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुदेश महातो हेदेखील सभा घेणार आहेत

देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहल चोक्सी याला सक्तवसुली संचालनालयानं बजावलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द करायला मुंबई न्यायालयानं नकार दिला आहे विशेष पीएमएलए न्यायाधीश वी

बर्डे यांनी काल हा निर्णय दिला जिवाला धोका असल्यानं तसंच प्रकृती अस्वास्थ्यामुळे चोक्सी भारतात येऊ शकत नसल्याचं कारण चोक्सीच्या वकीलांनी दिलं होतं पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत त्याला फरार घोषित करावं अशी मागणी सक्तवसुली संचालनालयानं केली आहे त्यावर न्यायालयात सुनावणी होईल तो फरार घोषित झाल्यावर त्याच्या मालमत्तेवर टाच आणता येईल खतरनाक नक्षलवादी पार्वती सडमेकला महाराष्ट्र पोलिसांनी गडविरोली जिल्ह्यात पकडलं भामरागडच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात ती कार्यरत होती आणि तिच्यावर सहा लाख रुपयांचं इनाम होतं न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे बांग्लादेश लष्करप्रमुख जनरल अजीज अहमद चार दिवसांच्या म्यानमारच्या दौऱ्यावर जात आहेत बांग्लादेशघ्या सैन्य दलाच्या आंतरसेवा जनसपर्क संचलनालयातून याबतचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे त्यानुसार अजीज म्यानमारच्या सैन्य दलाचे उपप्रमुख आणि उपाध्यक्ष सोए विन यांच्यासोबत बैठक घेणार आहेत जनरल अजीज दोन्ही देशांच्या सैन्य दलात परस्पर सहकार्य वाढवण्याच्या आणि मैत्रिपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करणार आहेत साएल अल्या गाझा भागात आज सकाळी स्राएली हवाई दलानं हल्ला केला दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमास सैन्य दलाच्या दोन केंद्रावर हा हल्ला करण्यात आला

स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारत दोनशेहून अधिक पदकं मिळवत तालिकेत प्रथम स्थानी आहे भारत वेस्ट इंडिज टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज तिरूवअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे